या क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक औषधांबरोबरच व्यायाम योगाअभ्यास आणि नैसर्गिक पद्धतीने जीवनशैली कशी असावी आणि त्याद्वारे प्रतिकार क्षमता कशी वाढवण्यात यावी याविषयीचं मार्गदर्शन दिलं जाईल या उपक्रमाचा एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड मध्ये आजपासून पंधरा क्लिनिक सुरू झाले आहेत ई पास शिवाय खासगी बस वाहतुकीला परवानगी द्यावी या मागणीसाठी खासगी वाहतुकदारांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुर्धर आजार असलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी कॅच द व्हायरस ही दुसरी सर्वेक्षण मोहीम जिल्हा परिषदेनं सुरू केली आहे

लोकांना श्वास घेण्यात काही अडचणी येत आहेत का याची तपासणी हा गट करणार आहे

कोरोना चाचण्यांमध्ये प्णे देशात आघाडीवर असून कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही पुणे जिल्हयात समाधानकारक असल्याचं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज सांगितलं पुण्यातल्या येरवडा इथल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये भारतीय जैन संघटना आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एण्टीजन चाचणी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते पुण्यात कोरोनाचा आलेख स्थिरावला असला तरी धोका टळलेला नाही त्यामुळे जिम रेस्टॉरंट्स धार्मिक स्थळ ख्ली करण्याबाबत परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे पुण्यातील कोरोना परिस्थिती आणि बारामती लोकसभा मतदार संघातील विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला

अनेक कर्मचारी घरीच विलग झाले होते मात्र त्यांना या विशेष रजेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र आदेश काढून घरी उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या विशेष रजेचा लाभ दिला आहे प्ण्यातील श्रीमंत दगड्रशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे आठवी रुग्णवाहिका आज दाखल झाली आहे

राज्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी घरग्ती स्वरुपात हा सण उत्साहानं साजरा होत आहे घरोघरी दाखल झालेल्या गौरींची काल पक्वान्नाचा नैवेद्य दाखवून यथासांग प्रजा केल्यानंतर आज गौरींचं विसर्जन करण्यात आलं अनेक घरांत गौरींबरोबर गणेश विसर्जन करण्याचीही प्रथा आहे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे प्ण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांसहीत प्रमुख गणपती मंडळांच्या श्रींचं विसर्जन अनंतचतुर्दशीला उत्सव मंडपात किंवा श्रींच्या मंदिरातच करण्याचा निर्णय मंडळाच्या पदाधिका यांनी घेतला आहे मंडळाच्या पदाधिका यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हवामान पुणे आणि परिसरात आज पावसाच्या काही हलक्या सरींनी हजेरी लावली उद्याही शहरात हलका पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे